आगामी सणउत्सवांसाठी कोविड प्रतिबंधात्मक कार्यप्रणाली घोषित

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना बिहार निवडणुक भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलानं आज बिहार विधानसभा निवडण्कीसाठीच्या जागावाटपाची घोषणा केली

पाटणा इथं एका संयुक्त पत्रकार परिषदेत संय्क्त जनता दलाचे अध्यक्ष आणि म्ख्यमंत्री नितीश क्मार यांनी याबाबत माहिती दिली

भाजपा म्केश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीसोबत जागावाटपाबाबत चर्चा करत आहे असं नितीश क्मार म्हणाले आपला पक्ष आणि रोष्ट्रीय लोकशाही आघाडी विकास आणि आतापर्यंत केलेलं काम या म्द्द्यांवर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ यांची यादी नंतर जाहीर करणार असल्याचं एनडीए नं स्पष्ट केलं

ऑक्टोबर ते डिसेंबर हा देशातला सण उत्सवांचा काळ असून या काळात धार्मिक कार्यक्रम जत्रा प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात त्याम्ळे कोविड प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचं कोटेकोर पालन होणं आवश्यक आहे

स्थानिक प्रशासनानं अशा कार्यक्रमांसाठी योग्य जागा निश्चित करुन तिथे कोविड नियमांच पालन करण्याची व्यवस्था करावी मिरवणुकांमध्ये मर्यादित संख्येपेक्षा जास्त लोकांनी जमू नये याची दक्षता घ्यावी बरेच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी उपाययोजना करावी प्रतिबंधात्मक क्षेत्रात सार्वजनिक उत्सवांना परवानगी देऊ नये तिथल्या नागरिकांनी घरीच उत्सव साजरा करावा नियमांचं पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यासारख्या सूचनांचा या नियमावलीत समावेश आहे

हर्षवर्धन यांच्या हस्ते झालं या नियमावलीत रोग प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती आहे

सौम्य आणि लक्षणं नसलेल्या कोविड रुग्णांच्या उपचारात सहज उपलब्ध असणाऱ्या आय्र्वेदिक वनौषधींचा समावेश असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं

या समितीने केलेल्या शिफारसी लक्षात घेऊन आय्ष मंत्रालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली या दलानं तज्ज्ञांच्या समितीच्या सहकार्यानं ही राष्ट्रीय वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली तयार केली आहे

अधिकाधिक रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत सध्या प्रथम स्थानावर आहे

केंद्र सरकारच्या चाचणी मागोवा आणि उपचार या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होऊन मृत्यू दरात घट झाली आहे

जयशंकर क्वाड हिंद प्रशांत क्षेत्र मुक्त खुलं आणि सर्वसमावेशक राखण्याचं महत्त्व हिंद प्रशांत क्षेत्राच्या चत्ष्कोनांवर असलेल्या भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार सदस्य देश असलेल्या क्वाड संघटनेनं एकमतानं मान्य केलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितलं टोकियो इथं स्रू असलेल्या द्रसऱ्या क्वाड मंत्रीस्तरीय परिषदेत ते बोलत होते

या वर्षात घडलेल्या काही घटनांनी समविचारी देशांनी सहकार्यानं आव्हानांना सामोरं जाण्याची गरज आहे हे स्पष्ट दाखवून दिलं आहे असं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं गोयब स्टार्ट अप पहिल्या राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कारांचं वितरण आज वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झालं या प्रस्कारांम्ळे स्टार्ट अपद्वारे नवकल्पनांना आकार देणाऱ्या तरुण उद्योजकांचा उत्साह वाढेल असं गोयल यावेळी म्हणाले हा पुरस्कार सोहोळा अद्याप विकसित होत असलेल्या नव्या व्यवस्थेला मिळालेली ओळख आहे भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्ट अप उद्योग असलेला देश आहे

कृषी शिक्षण उद्योग तंत्रज्ञान उर्जा वित्त अन्न आरोग्य उद्योग आणि नागरी सेवा या क्षेत्रांसाठी हे पुरस्कार देण्यात आले सीतारामन केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यात येणाऱ्या अडचणींतून मुक्त करतील असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज चेन्नई इथं वार्ताहरांशी बोलत होत्या कायदा करण्यापूर्वी कृषी तज्ज्ञ शेतकरी आणि अन्य संबंधितांशी सविस्तर चर्चा केली होती असं सांगून किमान हमी भावाची पद्धत याप्ढेही स्रू राहणार असल्याचं त्या म्हणाल्या शेतमालाच्या भावातील चढउतारांम्ळे होणाऱ्या न्कसानीतून या कायद्यांम्ळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं सीतारामन यांनी सांगितलं या कायद्यातल्या तरतूदी काही राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट होत्या तरीही ते आता राजकीय हेतूनं कृषी कायद्यांना विरोध करत आहेत असं त्या म्हणाल्या

या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय स्रक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भैट घेणार आहेत या नेत्यांमध्ये अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रिया दोहा शांतता चर्चा तसंच अन्य द्विपक्षीय म्द्द्यांवर चर्चा होणार आहे

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झारखंड मधील पाक्र येथे उभारण्यात येत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचा कोनशीला समारंभ आज पार पडला त्यावेळी नक्वी बोलत होते केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे देखील द्ररदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या समारंभाला उपस्थित होते ग्रामीण भागातील मागास आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवड् शकेल असं शिक्षण देण्यात हा विद्यालयांची महत्वाची भूमिका असेल असं नक्वी पुढे म्हणाले

या सर्व मतदारसंघात आचार संहिता लागू करण्यात आली आहे अशी माहिती मणिपूरचे म्ख्य निवडणूक अधिकारी पी

सिंघ यांनी आज इम्फाल मध्ये पत्रकारांशी बोलताना दिली

जगनमोहन रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील विविध म्द्द्यांवर चर्चा केली दूरध्वनीद्वारे झालेल्या या संभाषणात राज्यातले सिंचन प्रकल्प स्टील प्रकल्प यासह अन्य काही प्रकल्पांच्या प्रलंबित निधीबाबत रेड्डी यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली कावेरी गोदावरी पाणी वाटप कावेरी आणि गोदावरी नद्यांच्या पाणी वाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्याची तयारी तेलंगण राज्य सरकारने दाखवली आहे त्यामुळे कैंद्र सरकारला आता हा प्रश्न लवादापुढे मांडता येईल अशी माहिती केंद्रीय जल शक्ती मंत्री गर्जेद्र सिंघ शेखावत यांनी आज दिली त्याच बरोबर कावेरी नदी व्यवस्थापन मंडळ आंध्र प्रदेशमध्ये हलवण्या बाबतही सहमती झाल्याचं शेखावत यांनी सांगितलं आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज झालेल्या दुसऱ्या शिखर परिषदेनंतर ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते गुजरात डिजिटल सेवा गुजरात सरकारनं आज ग्रामीण भागासाठी डिजिटल सेवा सेतू अभियानाची घोषणा केली म्ख्यमंत्री विजय रुपानी यांनी गांधीनगर इथं पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली या अभियानाम्ळे नागरिकांना पंचायत स्तरावर विविध जनकल्याण सेवांचा लाभ मिळू शकेल

नागरिकांना दुबार शिधापत्रिका मिळकतीचा दाखला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र यासारखी विविध आवश्यक कागदपत्रं यामुळे घरबसल्या मिळू शकतील अलवर बलात्कार सजा राजस्थानातील अलवर जिल्ह्यात गेल्या वर्षी एका महिलेवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी आज जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने चार आरोपींना आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे हंसराज गुजर अशोक गुजर छोटेलाल गुजर आणि इंद्रज गुजर अशी आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत

टेनिस फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अर्जेंटिनाची नादिया पोडोरोस्का महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे

आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान सामना होत

मुंबई इंडियन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे